अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी आणण्याच्या प्रयत्नांचा वस्त्पाठही भारत जगासमोर ठेवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

या कसोटीच्या काळात सर्वांनी नियम आणि सुचनांचं पालन करावं आणि संयम राखावा असं आवाहन त्यांनी केलं आहे

गेल्या वर्षभरात संसप्रेतली कार्यक्षमता वा ल्याचं सांगून प्रधानमंत्र्यांनी म्हटलंय की आता ग्रामीण शहरी क्षेत्रातला फरक प्सट होत चालला आहे

केंद्रातल्या नरेंद्र मोधी यांच्या नेतृत्वातल्या सरकारच्या ्सऱ्या कार्यकाळात सता राबवण्यावर जास्त भर राहिला असून ोशाच्या राजकीय आर्थिक आणि सामाजिक संस्था उदधवस्त होत आहेत असं काँग्रेसनं म्हटलं आहे या सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं ही टीका केली आहे

नवीन बाधितांच्या संख्येपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त असेही प्रथमच घडलं आहे

परभणीत काल एक कोरोनाबाधित रुग्ण आ ळला तिथे काल आणि आज प्रत्येकी एकाचा या आजारानं मृत्यू झाला

यात एका तीन वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे

उस्मानाबा जिल्ह्यात काल ोन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नों झाली जिल्ह्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची ही पहिली नों ठरली यापैकी उमरगा इथल्या रुग्णाचा काल मृत्यू झाला कोंड तालुक्यातल्या एका संशयीतचा परवा मृत्यू झाला होता त्याची मृत्यूनंतर चाचणी केली असता अहवाल पॉझीटीव्ह आला रम्यान जिल्ह्यात काल आणखी ोन नवे कोरोनाबाधित रुग्ण आ ळले

तर ोन जण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना रुग्णालयातून घरी सोडलं आहे

ोखम्ख यांनी काल राज्य राखीव पोलीस लातल्या कोरोनामुक्त झालेल्या जवानांशी व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून संवा साधला त्यावेळी ते बोलत होते आपल्याला योग्य उपचार मिळाल्याबद् ल या जवानांनी समाधान व्यक्त केलं असं शम्ख यांनी ट्विटरवरून सांगितलं आहे

ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक ललिता ताम्हणे यांचं आज ठाण्यात दीर्घ आजारानं निधन झालं

वृतपत्रांमधे विशेषतः चित्रपटविषयक लिखाण त्यांनी खूप काळ केलं लोकसताच्या लोकमुद्रा प्रवणीचं संपादन त्यांनी केलं होतं मी स्मिता पाटील नूतन तेंची प्रिया ही त्यांची पुस्तकं लोकप्रिय आहेत उजळल्या दाही दिशा झाले मोकळे आकाश या दोन कादंबऱ्याही ललिता ताम्हणे यांनी लिहिल्या आहेत

जिं गी कैसी है पहेली कहीं र जब शिन शिल जाए अशी अनेक गीतं लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली

आतापर्यंत मध्यप्रप्रप्रेश तेलंगणाग्जरात छत्तीसगड कर्नाटक यासारख्या राज्यांच्या सीमेपर्यंत एस टी च्या बस धावल्या आहेत

गरिब रूग्णाचा स्वॅब टेस्टिंगचा खर्च जिल्हा नियोजन निधीतून केला जाईल असंही तटकरे यांनी जाहीर केलं सिंधुदर्ग जिल्ह्यात कोरोना चाचणीसाठी प्रयोगशाळा सुरु केली जाणार आहे मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून ही प्रयोगशाळा सुरु करण्यासाठी परवानगी दिली असल्याची माहिती कुडाळ मालवणचे आमदार वक्षव नाईक यांनी दिली आहे

रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यात राजवाडी इथं मुंबहन परतलेल्या चाकरमान्यांचं आज आरती ओवाळून गावात स्वागत करण्यात आलं मुंबईहन आल्यावर त्यांना चौदा दिवस कोरोना प्रतिबंधाची खबरदारी म्हणून गावातल्या विलगीकरण कक्षात ठेवलं होतं पाकिस्तानी लष्करानं आज जम्मू काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत गोळीबार केला सकाळी दहा वाजता हा गोळीबार सुरू झाल्यानंतर भारतीय लष्करानं त्याला चोख प्रत्युत्तर दिल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्त्यानं दिली पाकिस्तानी लष्करानं विनाकारण हा गोळीबार स्रू केला असून शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा गोळीबार सुरूच होता असं या प्रवक्त्यानं सांगितलं रायगड जिल्हय़ात मुंबई गोवा महामार्गावर पेण तालुक्यात हमरापूर पूलावर आज सकाळी क्वॉलिस आणि ट्रक यांची टक्कर होऊन झालेल्य अपघातात एक महिला जागीच ठार झाली तर चालकासह तीन जण जखमी झाले आहेत जखमींना पेणच्या खाजगी रूग्णालयात ाखल केलं आहे लॉक डाऊन म्ळे सिंध्प्र्गात अडकलेलं कृट्ंब माहीम इथं परतत असताना हा अपघात झाला